लसीकरणानंतरचे असे प्रतिकूल परिणाम म्हणजे अनपेक्षित वैद्यकीय घटना असून त्याचा लसीकरण मोहिमेशी थेट संबंध जोडता येईलच असे नाही असे ते म्हणाले लसीकरण प्रगतीचा आढावा त्यात येणारे अडसर आणि त्यावर सुधारात्मक कृती योजनांसंदर्भात काल सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसमवेत बैठकही आयोजित करण्यात आली होती बर्ड फ्ल्य मुंबई तसेच मध्यप्रदेशातल्या खेडा रोड येथील केंद्रिय कुक्कुट पालन क्षेत्रातही आता बर्ड फ्ल्युचा शिरकाव झाल्याचे काल मत्स्यपालन पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाने सांगितले

तसेच हरिद्वार आणि उत्तराखंडच्या काही परिसरातील कावळ्यांनाही या रोगाची लागण झाल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे बर्ड फ्ल्यु संक्रमित परिसरात योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे तसेच आवश्यक त्या उपाययोजनाही करण्यात येत आहेत राज्यांनी पोल्ट्री उत्पादनावरील बंदीचा पुनर्विचार करावा तसेच संक्रमण नसलेल्या भागातून आलेल्या उत्पादनांच्या विक्रीचा विचार करण्याचे मंत्रालयाने सुचवले आहे

यामध्ये महाराष्ट्रातून दादर केवडिया अतिजलद रेल्वे गाडीला मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरनसिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवत या नव्या गाडीचा शुभारंभ केला

जाता येता ही गाडी बोरिवली वलसाड सूरत भरूच आणि वडोदरा या स्थानकांवर थांबणार आहे दादरहून केवडियाला जाताना विश्वामित्री स्थानकावर सुद्धा या गाडीला थांबा देण्यात आला आहे

उद्या होणाऱ्या बैठकीच्या प्ढच्या फेरीत निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी सुधारणांबाबत कलमवार चर्चा करण्याचे आवाहन तोमर यांनी पत्रकार परिषदेत केले

मंडई व्यापारी नोंदणी आणि अन्य शेतकऱ्यांना काळजी वाटणाऱ्या विषयांचे निराकरण करण्यास सरकारने सहमतीचा प्रस्ताव शेतकरी संघटनांकडे पाठविला होता असे त्यांनी सांगितले शेतात पेंढा जाळणे आणि वीजेसंबंधीच्या कायद्यांवर चर्चा करण्याचे सरकारने मान्यही केले होते परंतु निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त कृषी कायदे रद्द करण्यात स्वारस्य आहे असे ते म्हणाले

ए पी जे अब्दुल कलाम यांच्या तामिळ भाषेतील चरित्राचे प्रकाशन उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांनी काल चेन्नईच्या राजभवन येथे केले भारताची विकास गाथा लिहिण्यासाठी तरुणांना आघाडीवर राहण्याचे आवाहन यावेळी बोलताना नायडू यांनी केले

कलाम यांची भाची डॉ ए पी जे एम नझीमा मरई कयार आणि सुप्रसिद्ध खगोल वैज्ञानिक डॉ

राजन यांनी हे पुस्तक लिहिले आहे मातृभाषेत लिखाण हा जनतेपर्यंत पोहोचण्याचा उत्तम मार्ग आहे असे तमिळ भाषेत पुस्तक आणल्याबद्दल लेखकांचे कौतुक करताना उपराष्ट्रपती म्हणाले माजी राष्ट्रपतींना श्रद्धांजली वाहताना नायडू यांनी डॉक्टर कलाम यांच्या पुस्तकातून एक पान काढून स्वतःवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले त्यांनी नोकरी शोधण्याऐवजी नोकरी देणारे होण्याची आकांक्षा बाळगायला हवी असे ते म्हणाले रस्ते सुरक्षा रस्ते स्रक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि रस्ते अपघात कमी करण्यासाठी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याचा शुभारंभ आज होणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिल्लीमध्ये या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ होणार आहे क्रिकेट ब्रिस्बेन कसोटी अटीतटीची होणार अशी चिन्हे आहेत

त्यामुळे पुढचे फलंदाज आता सावधपणे खेळत आहेत

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातल्या पूर्वेकडच्या भागात दाट ते अति दाट धुके पसरले होते तर पंजाब चंदीगड दिल्ली वायव्य राजस्थान वायव्य मध्य प्रदेश पश्चिम उत्तर प्रदेश बिहार आसाम आणि मेघालय राज्यात काल रात्री दाट ध्के पडले होते

दिल्लीत धुके आणि हलक्या पावसाचीही आज शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर प्रदेशात थंडीची लाट आली असन काश्मीरमध्ये थंडीची तीव्र लाट आहे